दृष्काळग्रस्त जिल्ह्यातल्या यूवकांसाठी एस

त्यानुसार बालकांचं लैंगिक शोषण करणाऱ्या गुन्हेगारांना मृत्युदंडापर्यंतची शिक्षा ठोठावली जाऊ शकते नैसर्गिक संकटांच्या काळात होणारं बाल शोषण रोखण्यासाठी या विधेयकाच्या नवव्या कलमातही सुधारणा केली जाणार आहे मंत्रीमंडळाच्या गुरुवारी रात्री झालेल्या बैठकीनंतर काल कायदा मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली

कांदा भाव कोसळल्यानं अडचणीत सापडलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारनं कांद्याच्या निर्यातीकरता असलेल्या प्रोत्साहन सवलतीत द्पटीनं वाढ केली आहे

दरम्यान कांदा निर्यात प्रोत्साहन सवलतीत वाढ करण्याच्या निर्णयामुळे नाशिक जिल्ह्यातील शेतकरी आणि बाजार समित्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आलं आहे या निर्णयात सातत्य असावं फेरबदल करू नये अशी प्रतिक्रिया लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर यांनी काल व्यक्त केली राष्टपती योग ही भारतानं संपूर्ण जगाला दिलेली अमूल्य देणगी असून योगामुळे मनुष्य समाज देश आणि विश्व जोडण्याचं काम होत आहे असे गौरवोद्वार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी काल मुंबईत काढले योग प्रशिक्षण संस्थेच्या शताब्दी महोत्सवात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते या कार्यक्रमाला राज्यपाल सी विद्यासागर राव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक उपस्थित होते

यासंबंधीची माहिती महामंडळ लवकरच प्रसिद्ध करेल असं परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी काल मुंबईत सांगितलं मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते

मंत्रालयात झालेल्या दुष्काळी परिस्थितीबाबत आढावा बैठकीत ते बोलत होते अहमदनगर महानगरपालिका अनेक नाट्यमय घडामोडीनंतर अहमदनगर महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपचे बाबासाहेब वाकळे तर उपमहापौरपदी भाजपच्याच मालन ढोणे विजयी झाल्या निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकूनही शिवसेनेला सत्तेपासून द्र रहावं लागलं ऐक्या याबाबतची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून अहमदनगर महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत नाट्यमय घडामोडीनंतर अखेर भाजपाने बाजी मारली आहे राष्ट्रवादी काँप्रेसच्या आणि बसपाच्या पाठिंब्यावर भाजपचे पाहिले महापौर म्हणून बाबासाहेब वाकळे तर उपमहापौर पदी मालन ढोणे विराजमान झाले

या सर्व प्रक्रियेत काँप्रेसचे पाच नगरसेवक अलिप्त राहिले नगरमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादी कॉप्रेसनं मदत केल्याबद्दल जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी त्यांचे आभार मानले असले तरी या राष्ट्रवादी कॉप्रेसच्या सर्व संबंधित नगरसेवकांना याबाबत कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत या नोटीशीचं उत्तर आल्यानंतरच संबंधितांवरच कारवाईचा निर्णय घेतला जाईल असं राष्ट्रवादी कॉप्रेसचे जयंत पाटील यांनी जाहीर केले आहे महापालिकेत सर्वाधिक जागा मिळवूनही भाजपने राजकीय आखाडे करत सेनेला धोबीपछाड दिला आहे आकाशवाणी बातम्यांसाठी मनोज सातपूते अहमदनगर कातळशिल्प रत्नागिरी रत्नागिरी जिल्ह्यात आढळलेली कातळशिल्पं जागतिक वारसा म्हणून जतन करणं आवश्यक असल्याचं मत राज्य शासनाच्या पुरातत्त्व विभागाचे संचालक डॉक्टर तेजस गर्गे यांनी व्यक्त केलं कातळशिल्पांविषयीची पाच दिवसांची कार्यशाळा रत्नागिरीत झाली जिल्ह्यात आढळलेल्या सुमारे एक हजार कातळखोद शिल्पांचा इतिहास शोधण्याच्या उद्देशानं या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं त्याविषयी आकाशवाणीशी बोलताना डॉक्टर गर्गे म्हणाले

त्यापैकी नऊ प्रस्तावांची छाननी करून ते योग्य कारवाईसाठी म्हणजेच अधिसूचना म्हणून घोषित होण्यासाठी त्याच्या मान्यतेसाठी मंत्रालयात दाखल केलेले आहेत या शिवाय एक छोटीशी परिषद आपण रत्नागिरीत आत्ताच घेतली यातुनच भविष्यात कातळशिल्पांचा शास्त्रीय अभ्यास तसंच ही कोणत्या काळात नक्की खोदली गेली आणि त्यामागची तत्कालीन मानवाची भूमिका काय होती अशा अनेक गोष्टींचा शोध लागण्यास यामुळे भविष्यात मदत होणार आहे ती जागतिक वारसा म्हणून कशी होतील ह्या दृष्टीनं हालचालींचा संचालनालयाचा अधिक अधिक प्रयत्न आहे

प

या संमेलनाच्या अध्यक्षपदी लोकसंस्कृती आणि लोकसाहित्याच्या ज्येष्ठ अभ्यासक डॉ तारा भवाळकर यांची निवड करण्यात आली आहे मसापचे कार्याध्यक्ष प्रा मिलिंद जोशी आणि महोत्सवाचे संयोजक वीरेंद्र चित्राव यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आकाशवाणी केंद्र वाशीम वाशिम जिल्ह्यातील नागरिकांना अनेक वर्षांपासून ज्याची प्रतीक्षा होती ते आकाशवाणीचं वाशिम केंद्र लवकरच सुरू होणार आहे

तोपर्यंत प्राहकांना त्यांनी सध्या निवडलेले पॅक विनाव्यत्यय पाहता येतील

गेल्या वर्षी या ठिकाणी झालेल्या हिसाचाराच्या घटनेत आरोपी असलेल्या या सर्वांना पुणे ग्रामीण पोलिसांनी नोटीस बजावली आहे सनबर्न पुण्यातील सनबर्न फेस्टिव्हलला मुंबई उच्च न्यायालयानं सशर्त परवानगी दिली आहे

आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई आहे पोलिसांनी विलेपालॅ इथं सापळा रचून एका कार मध्न हे अमली पदार्थ जप्त केले

भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली क्रिकेट मेलबर्न क्रिकेट कसोटीमध्ये भारताची स्थिती भक्कम झाली आहे

हवामान उत्तर भारतात मोठ्या प्रमाणावर बर्फवृष्टी होत असल्यानं राज्यातही थंडीचा कडका जाणवत आहे